ते आज लोकसभेत मोटार वाहन कायदा सुधारणा विधेयक मांडताना बोलत होते अपघातांचं प्रमाण कमी करण्यासाठी आपला विभाग मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत असून प्रशासकीय यंत्रणेतल्या कच्च्या दुव्यांमुळे रस्ते अपघातांचं प्रमाण अद्यापही कमी झालं नसल्याचं गडकरी म्हणाले तमिळनाड्रमध्ये रस्ते अपघात आणि अपघाती मृत्यूचं प्रमाण कमी झाल्याबद्दल गडकरी यांनी राज्यसरकारचं अभिनंदन केलं

या प्रकरणाची सुनावणी पूर्ण करण्यासाठी विशेष न्यायालयाला सहा महिने मुदतवाढ देण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाकडे आज करण्यात आली त्यावेळी न्यायालयानं या विलंबाबद्दल नाराजी व्यक्त केली या प्रकरणात लालकृष्ण अडवाणी मुरली मनोहर जोशी विनय कटियार आणि साध्वी ऋतंभरा यांच्यासह भाजप तसंच हिंदुत्ववादी नेत्यांच्या विरोधात हा खटला सुरू आहे

अभिकर्ता तूषार मेहता यांनी या जामीनअर्जाच्या विरोधात युक्तिवाद करताना या प्रकरणी अद्याप दोनशे दहा साक्षीदारांच्या साक्षी नोंदवणं बाकी असल्याचं सांगितलं त्यानंतर न्यायमूर्ती एन व्ही रामन यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं ही याचिका फेटाळून लावली सुरत इथल्या दोन बहिणींनी आसाराम आणि त्याचा मुलगा नारायण साई याच्याविरोधात लैंगिक शोषणाची तक्रार केली होती त्यासंदर्भात हा खटला सुरू आहे

काँग्रेसच्या नेत्यांची आपल्याला भीती वाटत असल्यानं आपण त्यांना भेटणार नाही अशा आशयाचं पत्र या आमदारांनी मुंबई पोलिसांना दिलं आहे मुंबईतल्या एका हॉटेलमध्ये मुक्कामी असलेल्या या आमदारांनी आपण सर्वजण एक असल्याचं सांगितलं

तपास संस्थेनं सक्सेना तपास कार्यात सहकार्य करत नसल्याचं न्यायालयाला सांगितलं या प्रकरणी विशेष न्यायाधीश अरविंद कुमार यांनी सक्सेना यांना नोटीस बजावली असुन पुढील सुनावणी येत्या गुरुवारी घेणार असल्याचं सांगितलं

सांबा जिल्ह्यातल्या रामगढ भागातून भारतीय हद्दीत प्रवेश करत असताना एस

पूर च्या पोलिस चौकी ही कारवाई केली असल्याचं पोलिस दलानं सांगितलं

एक जण अद्याप बेपत्ता असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे

यापूर्वी दोन हेक्टर जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत होता मात्र आता ही अट रद्द केल्यामुळं शेतकऱ्यांचा या योजनेत सहभाग वाढला असुन या शेतकऱ्यांना तीन टप्प्यात सहा हजार रुपये अनुदान मिळणारं असल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली आहे जर्मनी इथं सुरु असलेल्या आतंरराष्ट्रीय नेमबाजी खेळ महासंघाच्या ज्युनिअर विश्व कप स्पर्धेच्या पहिल्याचं दिवशी भारतानं दोन सुवर्ण पदकांसहीत सहा पदकं कमावली आहे